यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तातडीने देणार तरुण सुशिक्षित बेरोज़गराना पाच हजार रुपये मासिक भत्ता केजी ते पीजी शासकीय आणि अनुदानीत संस्थां मध्ये मोफत शिक्षण यांसह राईट टू डिसकनेक्ट या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदर वंदना चव्हाण काँग्रेस नेते मोहन जोशी काँग्रेस प्रवक्ता जरिता लाइंगथापा यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी स प महाविद्यालय मैदानातील झाड तोडली गेली यासाठी परवानगी घेतली होती का असा प्रश्न मोहन जोशी यांनी उपस्थित केला यावर कारवाई करण्याची मागणी कारणार असून याबाबत आंदोलन कारणार असं वंदना चव्हाण म्हणाल्या

उपजिल्हाधिकारी आणि खर्च विषयक विभागाचे नोडल अधीकारी अजित रेळेकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली जनजागती पुण्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा या जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मोठे बलून तयार करण्यात आले असून शहराच्या विविध भागात ते उंच ठिकाणी तरंगत ठेवण्यात येणार आहेत

आसपासच्या काही किलोमीटर परिसरातून ते दिसतील अशा पद्धतीने ते ठेवण्यात येतील पोलीस प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपायांपासून वरिष्ठ आधिकाऱ्याना देण्यात येणाऱ्या पदोन्नतीच्या प्रत्येक टप्यावर यापुढील काळात खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे पुणे नाशिक आणि खंडाळा येथील केंद्रात पोलिसांना पदोन्नती दिल्यानंतर त्यांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी आज पुण्यात केली या वर्गाचा कालावधी दहा ते बारा दिवसांचा असून पुण्यातील पोलीस संशोधन केंद्र त्यासाठी सहकार्य करणार आहे पाषाण पोलीस संशोधन केंद्रात महाराष्ट्र पोलीस जर्नल या अंकाच प्रकाशन जायस्वाल यांच्या हस्ते करण्यात आल

पोलीस कारवाई झारखंडमध्ये सहा वर्षांपूर्वी पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या संशयित नक्षलवाद्याला झारखंड पोलिसांनी चाकण परिसरातून काल ताब्यात घेतले

या हल्ल्यात आकाश मूर्मचा हात असल्याची माहिती झारखंड पोलिसांच्या पथकाला मिळाल्यानंतर तो तेथून फरार झाला होता मागील काही महिन्यांपासून तो चाकण भागात वास्तव्यास असल्याची माहिती झारखंड पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचून त्याला चाकण परिसरातून झारखंड पोलिसांनी ताब्यात घेतले पासपोर्ट पारपत्र काढण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही बोगस वेबसाईटचा आधार घेऊ नये पारपत्र कार्यालयाच्या पासपोर्ट इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटचा तसंच एम पासपोर्ट सेवा या मोबाईल ऍपचा वापर करावा अशा सृचना या कार्यालयानं अधिसृचनेद्वारे दिल्या आहेत पासपोर्ट काढन देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बोगस वेबसाईटस् तयार करण्यात आल्याचे पासपोर्ट कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे

याची नागरिकांनी नोंद घ्यावी असेही पासपोर्ट कार्यालयाच्या पुणे विभागातर्फे कळविण्यात आले आहे

तर कोयना एक्सप्रेस हुबळी एक्सप्रेस हैद्राबाद मुंबई एक्सप्रेस या गाड्या पुण्या पर्यंत धावतील अशी माहिती मध्य रेल्वेच्या सुत्रांनी दिली हवामान पुणे आणि परिसरांत काही भागांत आकाश ढगाळ होतं

नमस्कार